यामुळे टोल नाक्यांवरची टोल आकारणी प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे डिजिटल पद्धतीनं टोल जमा करता येणार असल्यानं वेळ आणि इंधनाचीही बचत होणार आहे असं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं म्हटलं आहे ज्या वाहनांना फास्टॅग नसेल त्यांच्याकडून दुप्पट पथकर आकारला जाणार आहे प्रवासी वाहनं म्हणजेच एम श्रेणीतली वाहनं आणि मालवाहतूक करणारी म्हणजेच एन श्रेणीतल्या वाहनांना या वर्षी एक जानेवारी पासून फास्टॅग अनिवार्य करण्यात आला आहे व्हॅक्सिन मैत्री मित्र आणि भागीदार देशांना कोरोना प्रतिबंधक लस पुरवण्याच्या व्हॅक्सिन मैत्री अभियानामुळं भारताची जगभरात स्तुती होत आहे लस पुरवण्याच्या जागतिक स्पर्धेत भारत हा सर्वांत पुढं असल्याचं वॉल स्ट्रीट जर्नलच्या एरिक बेलमन यांनी सांगितलं भारतानं त्यांच्या लसीकरण मोहिमेत कोणताही अडथळा किंवा कमतरता येऊ न देता देशातल्या जनतेला दिल्या त्यापेक्षा तिप्पट प्रमाणात लशी निर्यात केल्या असल्याचं बेलमन म्हणाले बेलमन आणि यारास्लाव ट्रोफीमोव्ह यांनी वॉल स्ट्रीट जर्नल याबाबत एक लेख लिहिला असून त्यात भारताला लस महाशक्ती असं संबोधण्यात आलं आहे भारताची लस उत्पादन क्षमता अतुलनीय असून त्यांनी आपल्या मित्र देशांना आणि गरजू देशांना स्वदेशात तयार केलेल्या लशीच्या कोट्यवधी मात्रा पुरवल्याचं न्यूयॉर्क टाइम्सनं म्हटलं आहे

यामुळं भारताची निर्यात क्षमताही प्रचंड वाढली आहे व्हॅक्सिन मैत्री अभियानामुळं मित्र देशांना अडचणीत मदत करणारा देश म्हणून भारताची विश्वासार्हता वाढली असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे

ब्रिटन कोरोना ब्रिटनमध्ये लसीकरण मोहिमेदरम्यान आतापर्यंत दीड कोटी जणांना लस देण्यात आली आहे

लसीकरण अभियानातील या यशाबद्दल त्यांनी जनतेचं अभिनंदन केलं आहे उप्र महाविद्यालये उत्तर प्रदेशातील सर्व महाविद्यालये खासगी विद्यापीठे शिक्षण संस्था आणि इतर उच्चशिक्षण संस्था आजपासून प्रत्यक्ष उपस्थितीत नियमितपणे सुरू होणार आहेत उत्तर प्रदेशच्या उच्च शिक्षण विभागाच्या वतीनं सर्व शैक्षणिक संस्थांना पाठवण्यात आलेल्या पत्रकामध्ये आजपासून नियमित कामकाज सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत

दोन विद्यार्थ्यांमध्ये सहा फुटांचे अंतर राखणे तसंच वर्ग सुरू करण्यापुर्वी शैक्षणिक संकुलाचा परिसर सॅनिटाईझ करण्याच्या सूचना शिक्षण संस्थांना देण्यात आल्या आहेत राज्य माध्यमिक शिक्षण विभागाकडून दहावी आणि बारावीच्या परिक्षांच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत

परीक्षा ऑनलाईन घ्यायच्या की ऑफलाईन याचा निर्णय संबधित विद्यापीठांनी घ्यायचा आहे

मुंबईतली महाविद्यालयं मात्र आजपासून सुरु होणार नाहीत पुण्यातही अनेक महाविद्यालयांनी सूचना मिळेपर्यंत महाविद्यालयात येऊ नये अशा सूचना विद्यार्थ्यांना दिल्या आहेत

या प्रकरणात झालेली ही पहिलीच अटक आहे तिला न्यायालयात हजर केलं असता तिला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली

ग्रेटानं अपलोड केलेली मूळ कागदपत्रं पुरवण्याची मागणीही पोलिसांनी गुगलकडं केली आहे दिशा हिनंच टूलकीट गुगल डॉक्युमेंट तयार करून त्यांचा प्रसार केल्याचा पोलिसांचा दावा आहे यातील माहिती तयार करण्यासाठी तिनं व्हॉटसअॅप ग्रुपही तयार केला होता असं पोलिसांनी सांगितलं देशविरोधी वातावरण तयार करण्यासाठी या ग्रुपमधल्या लोकांनी खलिस्तानवादी पोएटिक जस्टीस फौंडेशन या संघटनेशी जवळीक साधली आणि दिशा हिनंच ग्रेटाला टूलकीट शेअर केल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे

दहशतवादी अटक जम्मू काश्मीरमध्ये बडगाम जिल्हयात काल पोलीस आणि भारतीय लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्स तुकडीच्या जवानांनी तपास नाक्यावर दोन दहशतवाद्यांना अटक केली हे दहशतवादी लष्करे तोयबा आणि तेहरिक उल मुजाहिदीन या संघटनांचे सदस्य आहेत त्यांच्याजवळून काही आक्षेपार्ह साहित्यही जप्त करत आलं दहशतवादी कारवाया करण्याच्या उद्देशानं स्थानिक युवकांची दिशाभूल करून त्यांची भरती करून घेण्याचं काम हे दोघं करत असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे सीमेपलीकडच्या सूत्रधारांच्या सूचनांनुसार ते भित्तीपत्र तयार करणे झेंडे तयार करणे अशी कामं करत होते अशी माहितीही पोलिसांनी दिली उत्तराखंड बचाव कार्य उत्तराखंडमध्ये पुरानंतर सुरू असलेल्या बचावकार्यात आज सकाळी तपोवन बोगद्यातून आणखी दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले

पोलीस उप अधीक्षक पिंगळे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे अपघातातले दोन जण गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे

म्यानमा निषेध म्यानमामध्ये सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलक आणि नागरिकांवर दडपशाही करू नये असं आवाहन इथल्या राजदूतांनी काल देशातल्या लष्करी राजवटीला केलं लोकशाही मार्गानं निवडून आलेल्या सरकारकडून लष्करानं सत्ता ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी आंदोलन सुरू केलं आहे विविध देशांच्या राजदूतांनी काल संयुक्त निवेदन प्रसिध्द करत राजकीय नेत्यांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना झालेल्या अटकेचा तसंच पत्रकारांच्या होत असलेल्या छळाचा निषेध केला कॅनडा युरोपीय समुदायातले देश डेन्मार्क चेक रिपब्लिक फिनलंड फ्रान्स जर्मनी इटली नेदरलँड्स स्पेन नॉर्वे स्वित्झर्लंड स्वीडन ब्रिटन आणि अमेरिका या देशांच्या राजदूतांनी मिळून हे निवेदन जारी केलं आहे म्यानमामधल्या नागरिकांच्या मुलभूत हक्कांवर निर्बंध आणण्याच्या आणि संदेश वहनावर देखरेख ठेवण्याच्या निर्णयाचाही त्यांनी निषेध केला आहे

भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत यजमान संघाला झटपट गारद केलं रविचंद्रन अश्विनने पाच बळी घेतले